आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ विविध पक्षातले वरिष्ठ नेते देशभरात ठिकठिकाणी जाहीरसभा घेत आहेत

महाराष्ट्रातही प्रचाराचा जोर वाढला आहे नांदेड मतदारसंघाचे युतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नांदेडमध्ये भोकर श्वं प्रचारसभा घेतली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोनवेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळूनही नांदेड जिल्ह्यात विकास कामं केली नसल्याचा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही नांदेडचा विकास कोणी केला हे नांदेडच्या जनतेला माहित आहे असा टोला नांदेड मतदारसंचाचे काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांनी काल नांदेडमधल्या वार्ताहरपरिषदेत लगावला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही हिंगोलीत घेतलेल्या प्रचारसभेत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली

मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी मतदार जागृतीसाठी निवडणूक आयोगानं विविध उपायोजना केल्या आहेत मतदानादिवशी दिव्यांगांच्या सोयीसाठी वाहतूक आणि व्हील चेयर उपलब्ध होण्याच्या दृष्टीनें चुनावना या मोबाईल अँप वर नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे

हरयाणातल्या अंबाला मतदार संघातून माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांना तर रोहतक मतदार संघातून विद्यमान खासदार दीपेंदर सिंग हुडा यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे

राज्यसरकारच्या विविध विभागाची निधी मध्यप्रदेशातल काँग्रेस सरकार आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी करत असल्याचा आरोप भाजपानं केला आहे

एका खासगी कंपनीला मिळालेली करसवलत आणि राफेल विमानखरेदी व्यवहारात परस्पर संबंध असल्याचे निष्कर्ष काढणं चुकीचं तसंच हेतुपुस्सर होत असून हा दिशाभूल करायचा प्रयत्न असल्यानं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काल निवणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्या प्रतिनिधी मंडळात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती होती याबाबतचा खुलासा करावा असे पत्र निवडणूक आयोगाने चंद्रबाबू नायडू यांना लिहीलं आहे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ

बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे नवी दिल्लीत संसद भवनात असलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेला पृष्पांजली अर्पण केली जाईल राष्ट्रपतीनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे वंचित वर्गासह शेतकरी कामगार आणि विशेष करून महिलांना समान हक्क आणि अधिकार मिळवून देण्याचं मोठं कार्य केलं जनतेनं बाबासाहेबांच्या विचारानं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालावं असं आवाहन राष्ट्रपतींनी जनतेला केलं आहे पॅलेस्टाईच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या पॅलेस्टाईनी ऑथर्टीच्या सरकारचा काल शपथविधी झाला राष्ट्रपति महमूद अब्बास यांनी पंतप्रधानपदी मोहम्मद शितयाक यांची निवड केली यामुळे पॅलेस्टाईमधली अंतर्गत दुफळी अधिकच वाढली आहे

हे नवं सरकार पॅलेस्टाईनमधले अंतर्गत वाद संपुष्टात आणु शकेल अशी आशा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्य पूर्व क्षेत्राचे दूत निकोले म्लादेन्व्हो यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बैसाखी विशू रोंगाली बिहू नबबर्ष वैंसाखडी आणि पुथांदू पिरप्पू या सणाच्या राष्ट्राला शुभेच्छा दिल्या आहेत कापणीचा हा हंगाम कष्टकरी तसंच शेतक यांचा उत्सव असल्याचं त्यांनी सांगितलं देशाची विविधता तसंच उच्च संस्कृतीची झलक या सणांच्या निमित्तानं मिळत असल्याचं राष्ट्रपतीनी म्हटलं आहे नव्या वर्षाची सुरूवात करणा या या सणांमुळे आयुष्यात पुढे उच्च दर्जाची गुणवत्ता राखायला मदत होत असल्याचं उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यातल्या अनेक भागांना काल अवकाळी पावसानं हजेरी लावली त्यामुळे उकाड्याण हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला पुणे सातारा सांगली सोलापूर अहमदनगर औरगांबाद उस्मानाबाद आणि कोल्हापूरसह कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली रत्नागिरी संगमेश्वर तालुक्यातल्या धामणी क्विंही गारांसह जोरदार पाऊस पडला या पावसामुळे आंबा उत्पादकांना काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे जर्मातीत कोलोन क्रि आयोजित मुष्टियुद्ध विश्वचषक स्पर्धेत भारतानं काल एका सुवर्णपदकासह दोन रौप्य पदकं जिंकली

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मोहाली श्री झालेल्या सामन्यात किंग्ज श्रीव्हन पंजाबवर आठ गडी राखून विजय मिळवत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं या मोसमातला पहिला विजय मिळवला गेल्या सहा सामन्यांमध्ये पराभव स्वीकारल्यानंतर बंगळुरूचा हा पहिलाच विजय आहे